केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी याबाबत राज्यांच्या आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे मात्र अति निकडीच्या नऊ उद्योगांना यातून वगळण्यात आलं आहे इतर उद्योगांना त्यांच्या अंतर्गत गरजांसाठी ऑक्सिजन आयात करणे किंवा स्वतःचे एअर सेपरेटर युनिट स्थापित करणे यासारख्या पर्यायी उपायांचा विचार करण्यास सांगण्यात आलं आहे याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व मुख्य सचिवांना या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत त्याचबरोबर रेल्वे मंत्रालयाने देखील द्रवरूप ऑक्सिजनच्या वाहतुकीचा वेग वाढवला असून ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु करण्याचं नियोजन केलं जात असून यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात येत आहेत सरकार नियमितपणे राज्यांना वैद्यकीय ऑक्सिजनसह आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा करण्यावर लक्ष ठेवत असून वेळोवेळी उद्भवणाऱ्या आव्हानांना सामोरं जात आहे देशांतर्गत उद्योग आणि व्यापार संवर्धन विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली देशभरात वैद्यकीय उपकरणे ऑक्सिजनऔषधांचा आवश्यक प्रवठा यासाठी एक गट स्थापित करण्यात आला आहे

ऑक्सिजनची कमतरता असणाऱ्या रुग्णालयांना तो मोफत दिला जाणार आहे यासाठी रुग्णालयांनी आपले रिकामे सिलिंडर त्या ठिकाणी नेणं आवश्यक आहे मात्र सिलिंडर कंपनीकडून घेतला तर त्यासाठी आगावू रक्कम द्यावी लागणार आहे डी आर डी ओ संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेकडून पुनर्स्थापित करण्यात आलेले कोविड रुग्णालय आजपासून सुरु करण्यात येणार आहे नवी दिल्लीतील डोमेस्टिक एअरपोर्ट टर्मिनलजवळ हे रुग्णालय उभारण्यात आलं आहे

याठिकाणी सर्व सुविधा मोफत मिळणार असून सैन्य दलातील वैद्यकीय पथक या रुग्णालयातील सर्व व्यवस्था पाहणार आहे राघवन रेमडेसीवीर इंजेक्शनचा वापर केवळ वैद्यकीय सल्ल्यानुसारच करावा अशा सूचना प्रमुख वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन यांनी दिल्या आहेत हे इंजेक्शन कोविड पासून बरे करत नाही तर त्यामुळे रुग्णालयात मुक्काम काही दिवस कमी होऊ शकतो असं राघवन यांनी ट्वीटरद्वारे म्हटलं आहे लोकांनी डॉक्टरांचे म्हणणे ऐकण्याची त्यांनी विनंती केली असून डॉक्टरांकडे रेमडिसीव्हर लिहून देण्याचा आग्रह करू नये असंही राघवन यांनी म्हटलं आहे

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विटरवरुन महाराष्ट्रातील नंद्रबारमधील इथल्या रेल्वेच्या डब्यांचे रुपांतर कोविड सुविधा केंद्रात केलं असल्याच्या मुद्द्यासह माहिती दिली आहे

राज्य सरकारला स्वतःकडील वैद्यकीय सुविधा संपल्यानंतर याचा उपयोग करता येणार आहे दिल्लीमधेदेखील अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे

हॉंगकॉंग हॉगकॉंग प्रशासनानं उद्यापासून भारत पाकिस्तान आणि फिलिपिन्समधील सर्व विमान उड्डाण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आलं आहे

पाच दिवसांच्या दौऱ्यात ते दोन्ही देशांच्या हवाई दलातील संबध आणखी दृढ करण्यासाठी फ्रान्सच्या वरिष्ठ लष्करी नेतृत्वाशी चर्चा करणार आहेत भदौरिया यांची भेट दोन्ही देशातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असेल असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे प बं प्रचार पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील प्रचार आज संपत आहे

गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पक्षाध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि पक्षाचे नेते सय्यद शाहनवाज हुसेन मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जीही आज प्रचार करणार आहेत

मतदानादरम्यान कोविड नियमांचं काटेकोर पालन करण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगानं दिल्या आहेत

नड्डा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी देशभरातील कार्यकर्त्यांनी अपना बूथ कोरोना मुक्त अभियान राबवण्यास सांगितलं आहे नड्डा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील पक्षाचे पदाधिका यांशी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते

पटेल केंद्रीय पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी रामायणावरील पहिल्या ऑनलाईन प्रदर्शनाचं काल उद्घाटन केलं कालच्या जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भारतीय वारसा सशक्त पर्यटन या वेबिनारमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं

भारताला मंदिरे नृत्य संगीत विविध शास्त्रीय कला यांचा वारसा लाभला असून तो जगात इतरत्र कुठेही पाहायला मिळत नाही असं प्रतिपादन पटेल यांनी केलं आहे भविष्यातील पिढ्यांसाठी याचं संरक्षण करणे ही एक सामुहिक विशेषतः तरुणांची जबाबदारी असून सामाजिक सहभाग आणि जनजागृतीवर भर देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

तर दुसरा भारतीय कुस्तीपटू संजीत यानं कांस्यपदक जिंकलं या स्पर्धेत भारतीय संघानं पुरुष गटात फ्री स्टाईल प्रकारात एकंदर सात पदके पटकावली तर एकंदर पदक तालिकेत पाच सुवर्ण तीन रौप्य आणि सहा कांस्यपदकांची कमाई केली आहे भावे ज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं कर्करोगाच्या दीर्घ आजारानं आज पहाटे पुण्यात निधन झालं

सुमित्रा भावे या मराठी चित्रपट दिग्दर्शिका निर्मात्या आणि पटकथालेखक होत्या

त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले आहेत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून मास्टर्स पदवी प्राप्त केली आरंभ विविध सामाजिक संस्थांसाठी स्वयंसेविका समाजशास्त्राच्या अध्यापिका म्हणूनही त्यांनी काम केलं समुदाय विकासासंबधी त्यांनी काही संशोधनपर लेखही लिहीले

यानंतर मुक्ती चाकोरी लाहा आणि थ्री फेसेस ऑफ टूमॉरो असे इतरही लघुपट त्यांनी निर्माण केले

नमस्कार